या गाड्यांमुळे केवडिया इथल्या स्टेंच्यू ऑफ यूनिटीपर्यंत थेट प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे याच कार्यक्रमात पंतप्रधान मोर्दीच्या हस्ते गुजरातमधील रेल्वेच्या इतर अनेक प्रकल्पांचंही उद्घाटन होणार आहे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मोहिमेचा प्रारंभ केला

काल लस दिलेल्यांपैकी कूठल्याही व्यक्तीला त्यामुळे त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्याची एकही नोंद अद्याप झाली नसल्यांच आरोग्य मंत्रालयाच्या वतीन सांगण्यात आलं

या लसीकरण मोहिमेमुळ कदाचित देशातील कोरोनाची साथ संपूष्टात येण्यास सुरुवात झाली असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे

हर्षवर्धन यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवसाच्या कामाचा आढावा घेतला लसींबाबत अफवा किंवा चुकीची माहिती पसरवण्याच्या प्रकारांना आळा घालावा तसंच लसींबाबतची योग्य माहिती लोकापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी केलं लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशीच्या कामातली प्रगती आणि यादिवशी निर्धारित लक्ष्यानुसार झालेल्या लसीकरणाची माहिती राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी हर्षवर्धन यांना दिली तसंच लस देण्याच्यावेळी लाभार्थींचा तपशील अपलोड होण्यात आलेल्या काही किरकोळ तांत्रिक अडचणींचीही त्यांनी माहिती दिली संपूर्ण देशभरातील नागरिकांनी लर्सीवर विश्वास दाखवला असल्याचंही त्यांनी नमूद केलं स्टार्टअप देशाला आत्मनिर्भर बनवण्यात स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहे कोरोनाच्या साथीच्या काळात सॅनिटायझर्स पीपीई किट्स उपलब्ध होण्यासाठी तसंच इतर आवश्यक उत्पादनांची पुरवठा साखळी खंडित होऊ न देण्यातही स्टार्टअप्सनी मोलाची भूमिका बजावल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं प्रारंभः स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते कोरोना काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू किराणा सामान औषधं घरपोच पुरवणं आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणं ऑनलाईन शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचं उल्लेखनीय कामही स्टार्टअप्सनी केल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले संकटाच्या काळातही संधींचा शोध घेऊन बिकट परिस्थितीतही आब्बासक वातावरण निर्माण करण्यात स्टार्टअप्सनी बजावलेल्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली मेट्रो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी साडेदहा वाजता अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं तसंच सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमीप्जन करण्यात येणार आहे या मेट्रो प्रकल्पांमुळे अहमदाबाद आणि सुरत या दोन्ही शहरामध्ये जलद आणि पर्यावरण स्नेही वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे

मणीवन्नन यांनी आकाशवाणीवरच्या एका चर्चात्मक कार्यक्रमात बोलताना दिली पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवसागर इथं या जमीन वाटपाचा प्रारंभ होणार आहे

इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा मारा म्हणजे इराणचा एक लष्करी उपक्रम असून स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या ड्रोन्सच्या चाचणीचंही काम सुरू होतं ओमानचं आखात आणि उत्तर हिंदी महासागरात आज या चाचण्या होणार आहेत इराणचे लष्कर प्रमुख जनरल मोहम्मद बाकेरी यांनी सांगितलं की या चाचण्या करण्यामागे आमचा संघर्षाचा कोणताही हेतू नाही

मॉस्को आणि फिनलंड व्हिएतनाम आणि कतारच्या राजधान्यांच्या दरम्यानची विमान सेवाही याचं दिवशी सुरू होणार आहे

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत त्या सुरू केल्या जाणार नाहीत असं रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं बर्ड पलू महाराष्ट्रातल्या लातूर परभणी नांदेड पुणे सोलापूर यवतमाळ अहमदनगर बीड आणि रायगड या जिल्ह्यामधल्या कोंबङ्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याचा दुजोरा मिळाला आहे मध्यप्रदेशातील छतरपूर तसंच गुजरातमधील सुरत नवसारी नर्मदा उत्तराखंडमधील डेहराडून आणि उत्तर प्रदेशच्या कानपूर या जिल्ह्यांमध्येही बर्ड फ्लू चा प्रादृभाव झाला असल्याचं केंद्रीय पश्संवर्धन आणि दृष्यविकास मंत्रालयानं म्हटलं आहे या व्यतिरिक्त दिल्लीत नजाफगड इथं कब्तरं घुबड आणि रोहिणी भागात पाण बगळ्यांची बर्ड फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचीही माहिती देण्यात आली देशातल्या बर्ड फ्लू संसर्गावर देखरेख ठेवण्यासाठी नेमण्यात आलेलं केंद्रीय पथक बाधित भागांना भेट देऊन तिथल्या स्थितीचा बारकाईनं अभ्यास करणार असल्याचंही पशूसंवर्धन खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं चिकन अंडी यासारख्या गोष्टींच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा राज्यांनी फेरविचार करून बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव नसलेल्या राज्यातल्या तसंच राज्याबाहेरच्या इतर भागातून आणलेल्या अंडी चिकनच्या विक्रीला परवानगी द्यावी असंही या खात्यानं सांगितलं असून योग्य प्रकारे शिजवलेलं चिकन किंवा अंडी खाणं माणसांना अपायकारक नसल्याचंही पुन्हा सांगण्यात आलं आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि ख्यातनाम कन्नड अभिनेते सुदीप या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जीवन उमेदीनं जगण्यासाठी प्रत्येकाला मनोरंजन आवश्यक असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं भारत आणि बांगलादेश हे दोन्ही देश संयुकरीत्या वंगबंधू शेख मुजीवूर रेहमान यांच्या जीवनकार्यावर आघारित चित्रपट तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली यंदाच्या महोत्सवात बांगलादेशासंबंधीच्या चित्रपटांवर विशेष भर असल्याचं त्यांनी नमूद केलं बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त मोहम्मद इम्रान हेही या सोहळ्यास उपस्थित होते

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांची यंदाच्या इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर या पुरस्कारासाठी तर इटालियन छायालेखक व्हिक्टोरियो स्टोरारो यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची घोषणाही जावडेकर यांनी केली

पण चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे हे दोन महत्त्वाचे फलंदाज आज उपाहारापूर्वीच बाद झाले

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार